राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले आपण प्रर्वीपासून टेस्टिंगला भर देण्यासाठी केंद्र शासनानेच ठरवलेले जे रेट्स आहेत ते नेहमी खाली आणत आणत चार हजार पाचशे वरून तो बावीसशे वर आणला बावीसशे वरून बाराशे वर आणला आणि आज आम्ही नऊशे ऐंशी वर टेस्टिंगचा रेट त्या ठिकाणी आणलेला आहे

कोविड संसर्ग तपासणीचे हे सुधारित दर खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असून यापेक्षा अधिक दर आकारणं अवैध ठरेल असं टोपे यांनी स्पष्ट केलं

राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आय्क्तांनी दक्षता घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे

ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

वाटूर जिंतूर परळी बायपास दौलताबाद शिऊर परळी गंगाखेड परळी धर्माप्री या रस्त्यांसह मांजरा नदीवरच्या पूल बांधकामाचा यात समावेश आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली

पंकजा मुंडे यांनी मेळाव्याला ऑनलाईन संबोधित केलं मात्र त्यावेळी मेळाव्याला शेकडो लोकांची गर्दी झाल्याचा आरोप आहे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना कथित गर्दी जमवल्याच्या आरोपावरून मुंडे यांच्यासह खासदार डॉक्टर भागवत कराड माजी मंत्री महादेव जानकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे

औंढा नागनाथ येथील तलाठी विजय सोमठकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला कोरोनाच्या विषाणू प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नसतानाही औंढा नागनाथ इथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक काढली होती धार्मिक कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी भेटीगाठी देत असतात या गुन्ह्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं

मिरवणुकीदरम्यान गर्दी करणं कोविड प्रतिबंधाचे नियम न पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे त्यामुळे अनेक कोविड सेंटरमध्ये सध्या रुग्ण नाहीत त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे तसंच या केंद्रांमध्ये तात्परत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाही संप्रष्टात आल्या आहेत

द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात खासदार राजीव सातव आमदार संतोष बांगर आमदार बिप्लव बाजोरिया जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले

पवार यांना कोविडचा संसर्ग झाला आहे आपली प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी ड्वीटरवरून सांगितलं आहे

त्यांनी या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं एकूण मंडळांपैकी जिंतूर तालुक्यातील पाच आणि सेलू तालुक्यातील तीन अशी एकूण आठ मंडळं अतिवृष्टी वगळण्यात आली आहेत या आठही मंडळात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून या मंडळांचा अतिव्रष्टीग्रस्तांमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे

मुंबईतल्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी काल ही माहिती दिली

दरम्यान उस्मानाबाद इथं काल दुपारनंतर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे

या अंतर्गत शहरातले तीन मुख्य रस्ते कॅनॉट सर्कल क्रांती चौक ते उस्मानप्रा सर्कल आणि पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड पथदर्शी प्रकल्प म्हणून करण्यात आली आहे केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली आहे शहरातले सिटीझन्स ग्रुप वास्तु विशारद विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांना या प्रकल्पात सहकार्य करण्याचं आवाहन औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिक््मार पांडेय यांनी केलं आहे

धरणातल्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केलं

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ही माहिती देण्यात आली परीक्षेची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

पाटील हे राज्य कापूस खरेदी महामंडळाचे माजी संचालक होते तसंच दत्त शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते त्यांनी नायगाव भागात कापूस जिनींग उद्योग यशस्वीपणे चालवला पाटील यांच्या पार्थिव देहावर काल प्ण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचेही पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित विमा कंपनीला द्यावे असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे

काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणाऱ्या ऊस जातीची लागवड करावी असं आवाहन दिलीप देशमुख यांनी यावेळी केलं

शहरातल्या नवउद्योजकांना आणि नवयवकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका आणि आस्था कौशल्य विकास केंद्र संयुक्तरित्या काम करणार आहे